रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय आरंभ एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कसारा शिं झाला त्यावेळी ते बोलत होते रोटा व्हायरसमुळे होणाऱ्या अतिसाराचा धोका बालकांमध्ये वयाच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये अधिक आढळून येतो

अतिसाराचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आज पासून महाराष्ट्रात या लसीचा समावेश नियमीत लसीकरणात करण्यात आला आहे

साथीचे आजार टाळण्यासाठी संवेदनशील आणि ग्रामीण भागात जनजागृतीवर भर द्यावा असंही त्यांनी सांगितलं नव्या बांधकामांच्या ठिकाणी डास निर्मिती होत असेल तर विकासकांवर कारवाई करण्यात येईल असंही यावेळी ते म्हणाले नाशिकच्या महापौर रंजना भानसी आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक महापालिकेच्या वतीनं करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली देशातलं बँक क्षेत्र सध्या विविध आव्हानांचा सामना करत असल्याचं मत् केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केलं बँकांसाठी सध्या वित्तीय पारदर्शकता मिळवणं आणि पैसा परत येणं ही नक्कीच आव्हानं बनल्याचं ते म्हणाले नागपूर क्रि डियन बँकेच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते

विविध सार्वजनिक विकास प्रकल्पांअंतर्गत मंजुर झालेली कर्ज बँकांनी लवकरात लवकर दिली पाहिजेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली नागपूरातल्या मिहान या आंतरराष्ट्रीय कार्गोहब आणि विमानतळ प्रकल्पासाठी एचसीएल टेक्नॉलॉजिस या कंपनीला अतिरिक्त जमीन दिली जाईल असंही ते म्हणाले कॉप्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचं आज दिल्लीत निधन झालं

दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली

कांप्रेस पक्षातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या त्यांचा पार्थिव देह दिल्लीतल्या निजामुद्दीन खल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे उद्या दिल्लीतल्या निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील

त्या माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जवळच्या सहकारी होत्या त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रीपदही भूषवलं होतं त्यांनी केरळच्या राज्यपालपदाची धुराही सांभाळली होती राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षित यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आपल्या कारकिर्दीत शिला दीक्षित यांनी राजधानी दिल्लीचं परिवर्तन घडवून आणल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपतींनी दिली आहे तर त्या उत्तम प्रशासक असल्याची भावना उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली शिला दीक्षित यांचा दिल्लीच्या विकासात लक्षणीय वाटा होता असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे

काँग्रेसनेते राहुल गांधी यांनीही शिला दीक्षित यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्या पक्षाच्या लाडक्या नेत्या होत्या असं म्हटलं आहे शीला दीक्षित यांच्या निधनानं एक कुशल सहृदयी आणि परीपक्व राजकीय व्यक्तिमत्त्व आपण गमावलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे शिला दीक्षित यांनी सलग तीनवेळा मुख्यमंत्री म्हणून कामकाज सांभाळताना दिल्लीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांना जनमानसात विशेष स्थान प्राप्त झालं होतं एक कुशल संघटक आणि प्रशासक ही देखील त्यांची ओळख होती महिलांच्या समस्यांविषयी विविध पातळ्यांवर त्यांनी आवाज उठवला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिला दीक्षित यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे निष्ठावान अनुभवी आणि सुस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शिला दीक्षित यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत दीक्षित यांच्या निधनानं एक सक्षम प्रशासक गमावला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली पुणे सोलापूर रस्त्यावर कार आणि ट्रकच्या अपघातात नऊ तरुणांचा मृत्यू झाला सोलापूरहून पूण्याकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचं नियंत्रण सुट्न ही कार ट्रकवर धडकून हा अपघात झाला मध्यरात्रीनंतर दीड वाजेच्या सुमारास लोणी काळभोर बें ही दुर्घटना घडली

सकाळच्या वेळी फिरायला गेलेले असताना एका अज्ञात वाहनानं त्यांना धडक दिल्यामुळे हा अपघात झाला स्थानिकांना त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला जकार्ता क्रि सुरू असलेल्या डोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे

सिंधूचा विजेतेपदासाठी उद्या अंतिम फेरीत जपानच्या अकेन यामागुची या चौथ्या मानांकित खेळाडूशी मुकाबला होणार आहे

केंद्र सरकारनं आज काही राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदी पटेल यांची उत्तर प्रदेशच्या नव्या राज्यपाल म्हणून नियूक्ती झाली आहे बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांची मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे तर टंडन यांच्या जागी फागू चौहान बिहारचे नवे राज्यपाल असतील पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी जगदीप धनकड यांची तर त्रिपुराच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती झाली आहे तसंच आर एन रवी नागालँडचे नवे राज्यपाल असतील काश्मिर समस्या सोडवली जाईल आणि पृथ्वीवरची कोणतीही ताकद भारताला काश्मिर प्रश्न सोडवण्यापासून परावृत्त करु शकत नाही असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं

प्रधानमंत्री पदाची सूत्रं दुसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर मन की बात चा हा दुसरा अंक आहे गेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री लोकशाहीचं महत्त्व या विषयावर बोलले होते कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात काल मुसळधार पाऊस पडला विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस झाला तीन चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं आज मुंबईतही पुन्हा बरसायला सुरुवात केली नाशिकमधेही आज जोरदार पाऊस पडला निफाड दिडोंरी आणि अतपुरी तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत झालं या पावसामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे मुंबई गोवा महामार्गावर जगब्डी नदीवरील पुलाजवळ माती आल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे जळगाव यवतमाळ जिल्ह्यात अजूनही पावसानं दडी मारली आहे